काल सांगलीत पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते सांगली जिल्ह्यात गेल्या नऊ दिवसांत वार्षिक सरासरीच्या सातशे पंचाऐंशी टक्के पावसाची नोंद झाली दोन हजार पाच साली आलेल्या प्राच्यावेळी पावसाचं प्रमाण वार्षिक सरासरीच्या दोनशे सतरा टक्के असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोल्हापुरात दोन हजार पाच साली झालेल्या एकशे एकोणसाठ टक्के पावसाच्या तुलनेत यंदा चारशे ऐंशी टक्के पाऊस नोंदवला गेल्याची माहिती त्यांनी दिली

पूर ओसरल्यावर पाणी पुरवठा आणि विद्युत पुरवठा ही दोन कामं प्राधान्यानं केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्राच्या पाण्याची पातळी पहिल्या दोन दिवसांत वाढत असल्यानं सरकारी मदत पोहोचण्यास उशीर झाला पूरग्रस्तांसाठी मदतीची रक्कम वाढवण्यात आली मदतीचे निकष सात दिवसांवरून दोन दिवस केले याचा अर्थ दोन दिवस पाण्यातच असलं पाहिजे असं नाही असे विविध मुद्यांवरचे खुलासेही मुख्यमंत्र्यांनी केले मोफत धान्य वितरणाच्या पाकिटांवर छायाचित्रांची आवश्यकता नव्हती ही बाब मुख्यमंत्र्यांनी मान्य केली पुराच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुका पुढं ढकलायच्या किंवा नाही याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

दरम्यान पूरग्रस्तांसाठी वाटपाच्या धान्याच्या पाकिटांवर मुख्यमंत्री आणि आमदाराचा फोटो छापल्याबद्दल राज ठाकरे यांच्यासह विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्यात आली हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून सत्ताधारी पक्ष या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची जाहिरात करत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे

या पाकिटांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांचं छायाचित्र आहे ही पाकिटं सरकारकडून आलेली मोफत मदतीची पाकिटं आहेत हे स्पष्ट व्हावं यासाठी पाकिटांवर स्टीकर्स चिकटवलेली असल्याचं सांगत हळवणकर यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले

ते काल सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्त गावांत नागरिकांच्या भेटीनंतर बोलत होते महाराष्ट्रानं ग्जरात बिहार आणि आसाम सारख्या राज्यांना अनेकदा मदत केली त्या मदतीची परतफेड करण्याची ही वेळ असल्याचं पवार म्हणाले पूरग्रस्तांना राज्य आणि केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू अशी ग्वाही पवार यांनी दिली

पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे

या तात्प्रत्या निवाऱ्यांमधून नागरिकांना स्वच्छ पाणी जेवणाची व्यवस्था आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत

शिर्डीतल्या साईबाबा न्यासानं पूरग्रस्तांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे

हिंगोली जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काल ठिकठिकाणी मदत फेरी काढण्यात आली आखाडा बाळापूर इथं विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी फेरी काढून मदत जमा केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली

औरंगाबाद शहरातही क्रांतीचौक परिसरात काल सामाजिक संघटनांनी पूरग्रस्तांसाठी मदत संकलित केली पूरग्रस्तांना मदत म्हणून एका महिन्याचं मानधन देण्याचा निर्णय मुंबईतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला आहे काँग्रेसचे आमदार आणि खासदार एका महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघानं एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीला देणार असल्याचं सांगितलं आहे अहमदनगर जिल्ह्यात विविध संघटना पक्ष यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत गोळा करण्याचे सुरू आहे शिर्डी शहरातूनही पोलिस विभाग विमानतळ कर्मचारी तसंच शिर्डी शहर परिसरातले नागरिकही या अभियानात सहभागी झाले आहेत

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन तसंच राज्याच्या सीईटी विभागाकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली होती

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तसंच गांधी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही असंही स्पष्ट केलं होतं

अंतिम फेरीत त्यानं इराणच्या पेइमन बिब्यानी याला हरवलं बजरंगचं या हंगामातलं हे चौथं सुवर्ण पदक असून गेल्या वर्षीही त्यानं या स्पर्धेचं सूवर्ण पदक पटकावलं होतं

भारतीय वेळेन्सार संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होईल गेल्या गुरुवारी आठ तारखेला गयाना इथं झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला

शिवशंकर यांनी केलं आहे काल परभणी इथं दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज डिक्की च्या कार्यालयाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग डिक्कीच्या माधमातून सुरू करावेत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

आय़र्वेद डॉक्टरांसाठी नांदेड इथं घेण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्टीय शोध निबंध स्पर्धेत ते काल बोलत होते

यामध्ये एका दाम्पत्याचा मृत्यू झाला

मालवाहू ट्रकचालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या या अपघातात ट्रकचालकासह एकाचा म्रत्यू झाला

ग्रुवारी रात्री उशीराही कारवाई करण्यात आली